मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्याच्या मंडई परिसरात प्रचार सभा घेतली पूराच्या पाण्यात पुणेकरांची घरं वाहून जात असताना सत्ताधारी प्रचारात मश्गुल होते असा घणाघाती आरोप राज ठाकरे यांनी केली सध्याच्या राज्य सरकारला आपल्या घोषणांचा विसर पडल्याचं ते म्हणाले काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्राच्या निरीक्षक रजनी पाटील यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली

राज्यात बेरोजगारी महिला अत्याचार शेतकरी आत्महत्या हे विषय असताना भाजपा नेते पाकिस्तान चंद्रयान या विषयांवर बोलत आहेत अशी टीका त्यांनी केली तर बेरोजगारी हटवण्यासाठी युवा नेते आदित्य ठाकरे आणि भाजपानं काय केलं असा सवाल काँग्रेस प्रवक्त्या जरीता लाइंगथापा यांनी उपस्थित केला

पुणे जिल्ह्यातली मुख्य बाजार समिती फळे आणि भाजीपाला तसंच फुल बाजारही या दिवशी बंद राहणार आहे

दोन किलो पासून वीस किलो पर्यंतचा फराळ टपालाद्वारे पाठवता येऊ शकणार आहे

या रुग्णाच्या नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला या रुग्णाचे यकृत दोन मूत्रपिन्ड आणि दोन नेत्रपटल हे अवयवदान केल्यामुळे पाच जणांना नवजीवन मिळालं आहे पुणे सातारा महामार्गाचे अपूर्ण काम आणि सुविधेचा अभाव लक्षात घेता या मार्गावरची टोल वसुली त्वरित बंद करावी अशी मागणी नागरिकांनी केली असून त्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्याचीही तयारी चालवली आहे पुण्यातील आय टी व्यावसायिक पवनजीत माने यांनी याकामी प्ढाकार घेतला असून या मार्गावर प्रवास करणाऱ्या अनेकांनी या चळवळीला पाठिंबा जाहीर केला आहे याबाबत माने यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला रोड रनर्सच्यावतीनं मॅरेथॉन स्पर्धेचं काल आयोजन करण्यात आलं होतं

एन तर महीला गटात आरती देशमुख विजेते ठरले

पुण्यात सुरु असलेल्या जिल्हास्तरीय आंतर क्लब टेनिस स्पर्धेच्या आजच्या साखळी फेरीत आरपीटीए सोलारिस आणि डायमंडस या संघानी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सलग द्सरा विजय मिळवला संजीव घोलप हेमंत भोसले शैलेश पटवर्धन ऋतु कुलकर्णी अभिषेक ताम्हाणे आणि केदार शहा यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला

भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेनं केलेल्या अभ्यासात ही गोष्ट उघड झाली आहे या संस्थेच्या हवेची शुद्धता आणि हवामान अंदाज संशोधन या विभागाचे अर्थात सफरचे संचालक गुफरान बेग यांनी दिलेल्या माहितीनुसार लांबत गेलेल्या मोसमी पावसाचाच हा परिणाम असून पुण्याबरोबरच दिल्ली अहमदाबाद आणि मुंबईत देखील आत्तापर्यन्त कधीही मिळाली नव्हती एवढी शुद्ध हवा लोकांना अनुभवता आली